त्यांच्यासोबत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे तसंच शिवसेनेचे वरिष्ठ नेतेही उपस्थित आहेत

उद्दव ठाकरे यांचा दोन दिवसांचा अयोध्या दौरा आणि विश्व हिंदू परिषदेचा उद्या होणारा कार्यक्रम या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारनं अयोध्येत चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे पोलिस महासंचालक ओ

सिंग यांनी सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षा तरतूदी करण्यात आल्या आहेत सशस्त्र पोलिस दलासोबतच केंद्रीय सुरक्षा दलांना सुद्धा बंदोबस्तासाठी नेमण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं

ते काल नागपूर इथं अॅग्रो व्हिजन प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत केलेल्या पाणीसाठ्यामुळे ही किमया घडली असल्याचं त्यांनी नमूद केलं राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होत आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे देशातल्या लाखो कुटुंबांना लाभ झाला आहे या योजनेच्या वाशिम जिल्ह्यातल्या लाभार्थी अनिता खरसडे यांनी माहिती दिली पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणा या विशेष तपास पथकाने आपल्या प्रवणी आरोपपत्रात सनातन संस्थेवर नव्याने आरोप लावले आहेत

गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पाच वर्षापासून आखण्यात आला होता असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे या प्रकरणी पुढील तपासासाठी विशेष तपास पथकाने न्यायालयाची परवानगी सुद्धा मागितली आहे गेल्या वर्षी पाच सप्टेंबरला बंगळूरू येथे गौरी लंकेश यांची त्यांच्या घरासमोरच गोळी मारुन हत्या करण्यात आली होती सबरीमाला मंदिरात महिला भक्तांना पूजा करण्यासाठी दोन दिवसांची वेगळी वेळ निर्धारित केली जाऊ शकते अशी विनंती केरळ सरकारनं केरळ उच्च न्यायालयाला केली आहे

या संदर्भातील याचिकेंच्या सुनावणी वेळी केरळ सरकारनं ही सूचना केली नद्या किंवा इतर जलसाठ्यांमध्ये पावसाने किती भर पडली याचं मोजमाप करण्याचं नवीन तंत्रज्ञान भारतीय हवामान खात्याने शोधून काढलं आहे परिणामावर आधारित हवामान अंदाज असं त्याचं नाव असून त्याचा उपयोग राज्य सरकारांना पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने पूर्व नियोजन करण्यासाठी होणार आहे

रमेश यांनी काल नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात सांगितलं की केरळ मध्ये नुकत्याच झालेल्या वादळासारख्या आपत्तीची पूर्व सूचना मिळावी यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार करण्याला सहाय्य करणाऱ्या उष्ण प्रवाहांची माहिती देणारे तंत्रज्ञान ही उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली बीड जिल्ह्यातल्या मराठवाडा नवनिर्माण लोकायत मानवलोक या संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक डॉ द्वारकादास लोहिया यांचं काल रात्री अंबाजोगाई इथं निधन झालं

बाबुजी या नावानं ते सर्वत्र परिचित होते राष्ट्र सेवादल सानेगुरूजी आरोग्य मंडळ सोशॅलिस्ट पार्टी आदी व्यापक संघटनांमध्ये त्यांनी काम केलं मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित आणि परित्यक्त्या महिलांना आधार दिला किल्लारी भूकंपाच्या काळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दिवसरात्र काम करून या भागातील पिडीतांचे संसार नव्याने उभे केले लखनौमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आज सायना नेहवाल आणि इतर सात भारतीय बॅडमिंटनपटू त्यांचे उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत येत्या दोन दिवसात राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं आणि स्वच्छ सुर्यप्रकाशित राहिल असा हवामान खात्याचा अंदाज आहे